या बंदला मुंबईत चांगला प्रतिसाद मिळत आहे पालिका रुग्णालयाच्या आणि खाजगी रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण सेवा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा या वेळेत बंद ठेवण्यात आल्या आहेत पालिका रुग्णालयातील डॉक्टर काळ्या फिती लावून काम करीत आहेत तर होमिओपॅथी डॉक्टर गुलाबी फिती लांबून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत करत आहेत पालिकेच्या रुग्णालयात कोविड सेंटर आणि महत्वाच्या शस्त्रक्रिया सुरू असल्याचे रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे

या कार्यक्रमासंदर्भात प्रशासनाच्या तयारीची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण महानगरपालिका आयुक्त आस्तिकक्मार पांडेय आणि पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

नागरिकांनी याठिकाणी न येता सामाजिक संपर्क माध्यमांद्वारे या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केलं आहे औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनो विषाणू लसीकरणासंदर्भात प्रशासनानं पूर्ण तयारी केली असून मिशन मोड वर हा कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं

दहाव्या एम एस एम ई अधिवेशनात एम एस एम ई साठी नावीन्यपूर्ण संशोधन आव्हानं आणि संधीया विषयावर ते काल बोलत होते छोटे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत नवीन संशोधन नवीन तंत्रज्ञान विज्ञान कौशल्य या माध्यमातून कमी किंमतीत दर्जेदार उत्पादन त्यांच्या माध्यमातून होऊ शकतं असं गडकरी म्हणाले

नेत्यांनी त्या अनुषंगानं निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत या निवडणुकांसंदर्भातल्या रणनीतीवर विचार सुरू असून याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील अशी माहिती शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली

ते काल परभणी इथं पत्रकार परिषदेत बोलत होते हवेतलं ऑक्सीजनचं प्रमाण वाढवण्यासाठी वड पिंपळ तुळस यांची लागवड प्रत्येक भागात होणं गरजेचं आहे यासोबतच बांबू लागवड केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न सुरु होतं आणि वातावरण देखील शुद्ध राहण्यास मदत होते असं ते म्हणाले यासाठी पृथ्वीरक्षण चळवळ सुरु करण्यात आली असून बांबू लागवड चळवळ शासकीय पातळीपुरती सिमीत न राहता महाराष्ट्रात जनचळवळ व्हावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही पटेल यांनी सांगितलं

अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत अलिबाग महाड म्हसळा पेण खोपोली माणगाव रोहा मुरुड या भागात पहाटे पासूनच पावसाला सुरूवात झाली आहे तर इतर ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडला अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यान वातावरणात बदल झाल्याच सांगण्यात येत आहे नवी मुंबई परिसरातही हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला पालघर नाशिक सातारा जिल्ह्यातही आज पाऊस पडला राज्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे